देशातल्या तरुणांनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना नव भारताच्या निर्मितीत कळीची भूमिका बजावली पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

आजचा युवक चैतन्यशील असून अनेक कामांमध्ये त्यांना गती आहे असं ते म्हणाले समाजाच्या कल्याणासाठी युवकांनी संवाद कौशल्य विकसित केलं पाहिजे विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली पाहिजे तूमचा आवाज प्रभावी नसेल तरी निश्वितच प्रेरक असेल अधिक चांगल्या संवाद प्रक्रियेचा मार्ग राष्ट्रीय युवा संवाद महोत्सवानं दाखवून दिला आहे असं मोदी म्हणाले

मात्र राज्यसभेचं कामकाज नीट चालत नसल्यानं फक्त आठ ठक्के कामकाज झालं याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली युवा संसद पुरस्कारांमध्ये नागपूरच्या क्षेता उमरेला प्रथम पुरस्कार मिळाला बंगळुरुच्या अंजनाक्षीला दुसरा तर पाटण्याच्या ममता कुमारला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला देशातल्या खेळांशी संबंधित सर्व माहिती पुरवणा या खेलो डिया या अप्रिं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं युवक कल्याण आणि क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यावेळी उपस्थित होते परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री व्यँग यी यांच्याशी चर्चा करताना जम्मू कश्मीरमध्ये पुलवामा श्री नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रश्र उपस्थित केला रशिया भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी वूझेन डिं ही द्विपक्षीय चर्चा झाली पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या जैश उमहम्मद या दहशतवादी संघटनेनं पुलवामा दहशतवादी हल्ला केला असून त्याबद्दल भारतात दुःख आणि संतापाचं वातावरण असताना आपली भेट होत आहे असं स्वराज म्हणाल्या दहशतवादी गट आणि त्यांच्या नेत्यांना पाकिस्तान पुरवत असलेल्या संरक्षणाचा थेट परिणाम म्हणजे हा हल्ला असल्याचं त्यांनी सांगितलं सुषमा स्वराज रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जे लावरो यांचीही भेट घेणार आहेत पाकिस्तानमधल्या बालाकोट क्र जैश ॅमहम्मदच्या सर्वात मोठ्या दहशतवादी अड्ड्यावर भारतानं केलेला प्रतिबंधात्मक हवाई हल्ला पुलवामामधील हल्ला जैश महम्मदचा म्होरक्या मसूद असर याला संयुक राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करणं आदी मुद्दे भारत चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आज होणा या बैठकीत उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे जम्मूच्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांमध्ये सीमेपलिकडून झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना भारतीय लष्करानं पाकिस्तानची पाच आघाडीवरच्या चौक्या उदृध्वस्त केल्या

मानवी ढाल म्हणून गावक यांचा वापर करत नागरी वस्त्यांमधून पाकिस्तानी सैनिकांनी उखळी तोफा आणि क्षेपणास्त्रंही डागल्याचं संरक्षण प्रवक्त्यानं सांगितलं भारतीय जवानांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यात पाकिस्तानचे अनेक जवान मारले गेले

बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी परिसरातही शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं वृत्त आहे सीमेपलिकडून गोळीबार सुरु असून भारतीय जवानांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत दरम्यान काल बालाकोटमधल्या जैश महम्मदच्या सर्वात मोठ्या दहशतवादी अङ्ड्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाची विमानं श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यात गस्त घालत आहेत हवाई दलानं काल केलेल्या हल्ल्यात दहशतवादी प्रशिक्षक आणि वरीष्ठ कमांडर मोठ्या प्रमाणात मारले गेले जम्मू आणि कश्मीरमधे शोपियाँ जिल्ह्यातल्या मेमंधर क्वे आज पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत जैश ामहम्मदचे दोन दहशतवादी मारले गेले सुरक्षा दलानं त्यांच्याकडून शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा साठा जप्त केला या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर सीआरपीक्र आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं काल रात्री शोध कार्य सुरु केलं संशयित ठिकाणी हे पथक शोध घेत असताना तिथं लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यानंतर ही चकमक सुरु झाली राफेल विमान खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा फेरविचार याचिकेच्या खुल्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे

त्यावर फेरविचार करावा अशी याचिका आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी दाखल केली आहे तीही न्यायालयानं विचारात घेतली आहे या याचिकेची सुनावणी खुल्या न्यायालयात व्हावी अशी विनंती माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी तसंच ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी केली ती न्यायालयानं मान्य केली आहे

या आधी या प्रकरणाचा तपास कर्नाटकच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून होत होता मात्र पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणा या विशेष तपास पथकानं या दोन्ही हत्यांमध्ये समान दुवे असल्याचं न्यायालयासमोर स्पष्ट केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय सुरक्षा बैठक झाली या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉचे प्रमुख गुप्तचर विभागाचे प्रमुख गृहसचिव आणि त्रेर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर काल केलेल्या विमान हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे जम्मू कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात गरेन्द कलान क्षेत्रात आज सकाळी भारतीय वायुदलाचं क्रि लढाऊ विमान कोसळलं त्यात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला बङगाम शहरापासून सात किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना झाली विमानाचा चालक आणि सहचालक या दोघांचेही मृतदेह दुघटनास्थळी सापडले आहेत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा दलाचं पथक तातडीनं दुर्घटनास्थळी पाठवलं आहे संगणकीकृत कारभाराची प्रभावी अंमलबजावणी करणा यांसाठी प्रोत्साहनपर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज दिल्लीत प्रदान केले जाणार आहेत प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग हे वार्षिक पुरस्कार वितरीत करतील कूण सहा गटांमध्ये पुरस्कारार्थिंची निवड करण्यात आली आहे शाबत ई गव्हर्नन्स साठी पुढाकार घेणं नवीन पद्धती आखणं प्रसार करणं आणि त्याद्वारे योग्य तो परिणाम साध्य करणं या निकषांवर पुरस्कारांचं मुल्यमापन केलं जातं अमेरिकेनं पाकिस्तानला त्यांच्या भूमिवरुन दहशतवादी कारवाया करणा या संघटनांविरोधात ठोस कारवाई करायला सांगितलं आहे तसंच तणावा वाढू न देण्याचं आवाहन केलं आहे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पॉम्पीयो यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा मेहमूद कुरेशी यांच्याशी दूरध्वनीवरुन केलेल्या संभाषणात लष्करी कारवाई टाळायला सांगितलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याबरोबर झालेल्या संभाषणात पॉम्पीयो यांनी अमेरिका आणि भारत दरम्यान दृढ सुरक्षा भागिदारी आणि या प्रांतात शांतता आणि सुरक्षा राखण्याचं सामाईक उद्दिष्टावर भर दिला कोरियाला अण्वस्त्रमुक्त करण्यासंबंधी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम योंग ऊन यांच्यातल्या दुस या शिखर परिषदेसाठी पॉम्पीयो सध्या व्हितिनाममधे आहेत अमेरिका भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकारांचं समर्थन करतो असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागा अजित डोवाल यांना गेल्या आठवड्यात सांगितलं होतं उभय देशांनी पाकिस्तानला जैश महम्मद आणि अन्य दहशतवादी संघटनांना सुरक्षित आश्रय देण्यापासून रोखण्यासाठी क्रित्रित प्रयत्न करण्यासाठी कटिबद्द असल्याचं म्हटलं होतं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना आज बंगळुरु िक्रि िमे चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं तीन गडी राखून विजय मिळवल्यामुळे भारताला मालिका वाचवण्यासाठी या सामन्यात प्रयत्न करावा लागणार आहे या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये पाच क्रिदिवसीय सामने होणार असून त्यातला पहिला सामना येत्या शनिवारी हैदराबाद खे होणार आहे